व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कारानं सन्मान करण्यात आला

नागप्रची आंतरराष्ट्रीय जलतरणपट्र कांचनमाला पांडे पुण्याचे सनदी लेखापाल भूषण तोष्णीवाल नाशिकघे स्वयं पाटील आणि आशिष पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तर दिव्यांगांसाठी काम करणारे डॉ योगेश दुबे आणि प्रा रवी पुवैय्या यांचाही पुरस्कार्थीमध्ये समावेश आहे दिव्यांगपूरक संकेतस्थळ निर्मितीसाठी देशातून दोन संस्थांना सन्मानित करण्यात आले

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या श्रेणीत पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला तर खाजगी क्षेत्रात पृण्याच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला पूरस्कार देण्यात आला नॅशनल सेंटर फॉर एम्प्लॉयमेंट फॉर डीसॅबिलीटी या संस्थेचा यंदाचा राष्ट्रीय हेलन केअर पुरस्कार दिव्यांगांना जगण्याचं बळ देणारे जळगावचे यजूर्वेन्द्र महाजन यांना देण्यात आला नवी दिल्लीत काल झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री डॉ सत्यपाल सिंह यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण झालं

उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा व्याक्तिमत्व विकासकरिअर काउन्सिलिंग हे आम्ही सर्व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी विशेषतः अठरा वर्षाच्या वर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करतो आहोत

त्यासोबतच या क्षेत्रातलं संशोधन व प्रशिक्षण केंद्रही राष्ट्रीय स्तरावरचं आम्ही उभारायचं स्वप्न बघतो आहोत जागतिक अपंग दिनानिमित्त काल राज्यातही अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दिव्यांग मतदारांमध्ये लोकशाही प्रकियेबाबत जनजागृती व्हावी आणि त्यांचा सहभाग वाढावा या हेतूनं काल बुलडाण्यात आणि सांगलीमध्ये अपंग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली पालघरमध्ये वंदे मातरम अंध अपंग सेवाभावी संस्थेनं दिव्यांगांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं तसंच जिल्हा परिषदेनं दिव्यांगांसाठी तपासणी शिबीर आयोजित केलं होतं

तसंच बंजारा समाजाची संस्कृती जपण्यासाठी बंजारा अकादमी स्थापण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथं केली पोहरादेवी विकास आराखड्यातील नगारारुपी वस्तुसंग्रहालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते

पोहरादेवी इथून समुद्धी महामार्ग जाणार आहे त्यासोबतच वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेमार्गावर पोहरादेवी इथं स्थानक देण्यात येणार आहे याप्रसंगी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्दव ठाकरे यांनी बंजारा समाजाच्या मागण्यांबाबत आपण सहमत असल्याचं सांगितले पोहरादेवी स्मारकावर जगभरातून पर्यटक यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आरे कॉलनी आग मुंबईत गोरेगावमधल्या आरे कॉलनी परिसरातील डोंगराला काल लागलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे काल संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास इथल्या आय टी पार्क परिसराजवळ असलेल्या खासगी विकासकाच्या ताब्यातील डोंगरावर आग लागली

अग्निशमन दलाच्या दहा गाड्या आणि सात पाण्याचे टँकर आणि तीन जलद प्रतिसाद वाहनं आग विझवण्यासाठी कार्यरत होती या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असं मुख्य अग्निशमन अधिकारी पी

रहांगडले यांनी सांगितलं भिवंडी भिवंडी जवळील रान्हाळ गावात असलेल्या प्लास्टिक गोदामांना काल द्पारी आग लागली रसायानांच्या टँकरचा स्फोट झाल्यानं आग पसरली या आगीत कोणतीही जीवित हानी झाल्याचं वृत्त नाही नवी मंवई उरण जे एन पी टी मार्गावर चिले गावाजवळ वैष्णो या कंटेनर यार्डमध्ये काल भीषण आग लागली आजूबाजूचे कंटेनर आगीच्या विळख्यात आल्यामुळे ही आग वाढतच गेली

सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर काल या प्रकरणाची सुनावणी झाली

माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी सुरेंद्र गडलिंग शोमा सेन सुधीर ढवळे महेश राउत आणि रोना विल्सन यांना जून महिन्यात अटक केली आहे

त्यामुळे या कायद्याला न्यायालायात आव्हान दिलं गेलं तर राज्य सरकारची बाजू ऐकल्याशिवाय न्यायालयाला अंतरिम आदेश देता येणार नाही कार्तिकीएकादशी कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं इंद्रायणी काठी आलेल्या लाखो भाविकांमुळं काल अलंकाप्री गजबजून गेली होती सर्वत्र विठुनामाचा एकच जयघोष सुरु होता त्यामुळं आळंदीला जणुकाही पंढरीचंच स्वरूप प्राप्त झालं होत पहाटेची पवमान पूजा झाल्यानंतर दूपारी झालेल्या पालखीच्या नगर प्रदक्षिणेला अवघी अलंकापूरी लोटली होती

अवघी आळंदी टाळ मुदंगाच्या नादात आणि माउली माउली च्या जयघोषाने द्मद्मून गेल्याच चित्र रात्री उशिरापर्यंत दिसत होत रात्री समाधी मंदिरात धूपारती झाल्यानंतर पहाटेपर्यंत जागर सुरु होता

मराठी महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या पहिलीपासून दहावीपर्यंतच्या परीक्षांमध्ये मराठी भाषेची परीक्षा शंभर गुणांची आणि सक्तीची केली जावी अशी मागणी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केली या संदर्भात कायदा करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मराठीची सक्ती करता येणार नाही असं सांगत स्वतःच्याच आश्वसनाला बगल दिली आहे असं मत व्यक्त केलं लातर लातूरला स्वतंत्र विद्यापीठ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचं खासदार डॉ सुनील गायकवाड यांनी म्हटलं आहे गायकवाड यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी निवेदनाद्वारे केली होती याबाबत पाठपुरावा केल्यानंतर आता प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे

नवी दिल्ली इथं नृकत्याच झालेल्या सहाव्या स्मार्ट सिटी परिषदेत हिमाचल प्रदेशच्या नगरविकास मंत्री शर्वीन चौधरी यांच्या हस्ते पूणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पेरिशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र जगताप आणि मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस यांनी हा पुरस्कार स्वीकारला जालना जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल रेशीम कोषाला उच्चांकी प्रती क्विंटल तीस हजार रुपयांचा दर मिळाला बाजार समितीच्या आवारातल्या रेशीम कोष बाजारपेठेत अडीच टन कोषांची आवक झाली होती यावेळी बाजार समितीचे सभापती आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली पवार राणे सिंधूदूर्ग जिल्हयाच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल दूपारी कणकवलीत नारायण राणे यांची भेट घेऊन चर्चा केली राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला आघाडीत घेण्याचा निर्णय काँग्रेस पक्षावर अवलंबून राहील असं पवार यांनी काल सावंतवाडी इथं जाहीर केलं होत